देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं मुख्यमंत्री श्री

आणि राज्यात मात्रवंदना योजनेची यशस्वी अंमलबजावणी

पाकिस्तान त्यांच्या अनेक शिविरांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला

दगडफेक करणारे ते दहशतवाद्यांचे स्थानिक कार्यकर्ते असून एका सैनिकाचा दगडफेकीत झालेल्या मृत्युप्रकरणी एका जणाविरोधात खुणाचा गुन्हा दाखल केला असल्याचं ते म्हणाले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या राजकारणात नवीन विचार आणले असं केंद्रीय अर्थमंत्री श्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज पहिल्या अटलबिहारी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते भारतात मजबूत केंद्र सरकारसोबतच मजबूत राज्यही पाहिजे असं ते म्हणाले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपाची राजधानी टोक्यो इथं पोहोचले

देशातल्या शेतक यांचं उत्पन्न द्प्पट करण्याच्या द्रष्टीनं कृषी क्षेत्रातल्या धोरणांवर विचार विनिमय करण्यासाठी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी राज्यपालांची समिती नेमली होती उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्री राम नाईक अध्यक्षस्थानी असलेल्या समितीने काल यावावतचा अहवाल सादर केला

पुढील दहा वीस वर्षात जगाचे तापमान दोन डिग्रीने वाढणार असून त्याचा परिणाम जीवसृष्टी दुष्काळ व पाणीटंचाई या रुपाने दिसेल या संकटावर मात करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणारी व्यवस्था उभी करावी लागेलण शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील सांडपाणी आणि दळणवळण व्यवस्था शहरांना प्रद्रषित करणारी ठरणार आहे

महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करुन शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

महापौरांना जादाचे अधिकार मिळायला हवा या मताचे आपण आहोत मात्र या अधिकाराचा वापर शहर विकासासाठी व्हावा असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले महानगरपालिकांमध्ये विकास आराखडे मंजूर होण्यास लागणाऱ्या विलंबावर नाराजी व्यक्त करुन गडकरी म्हणाले की याचा परिणाम शहराच्या विकासावर होतो वीज पाणी आणि रस्ते दळणवळण व्यवस्था या बाबीची पूर्तता केल्यानंतरच विकास आराखडा मंजूर केला जावा नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी नागपूर शहराच्या विकासाच्या आढावा आपल्या भाषणात सादर केला विविध विकासाची कामे करत असताना स्मार्ट सिटी व स्वच्छ मिशन उपक्रमात नागपूर प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले लक्ष्मणराव लटके यांनी लिहिलेल्या सारथी आणि महापौर नंदा जिचकार यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले अल्पसंख्यांक समाजातील तरुणांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात येत असुन शिक्षणासह विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचवत शासन अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मुनजमा फलाईया या संस्थेतर्फे खाजगी हॉटेल मध्ये स्फीझम मानवता आणि मुस्लिम समुदायाचे राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सुफी संतपरंपरेने मानवता व प्रेमाचा संदेश सर्व जगभर पोहचविला जगाला मार्ग दाखविला अनेकांच्या जीवनात बदल घडविला ही प्रेरणा आपण घेणे गरजेचे आहे

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले सर्व समाजाच्या कल्याणाचे मागणे मागणाऱ्या सुफी संतपरंपरेने शांतता आणि प्रेमाचा संदेश दिला दारिद्रय निर्मूलनासाठी आर्थिक सामाजिक प्रगती साधणे गरजेचे आहे यासाठी शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे शाश्वत विकासासाठी ज्ञान महत्वपूर्ण असुन आता ज्ञानाचे संपन्नेत परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे श्री

एकात्मतेची भावन दुढ करण्यासाठी अशाप्रकारच्या परिसंवादाचे आयोजन आवश्यक आहे देशातील माता आणि बालकांचे आरोग्य सुदृढ राखून माता आणि बालमृत्यु रोखण्यासाठी पंतप्रधान मातु वंदना योजना राबविण्यात येते ही योजना केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालय विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे

अशे पूर्ण मला पाच हजार रूपये मिळणार होते

गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखणाऱ्या गस्तीपथकातील तलाठ्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी कोयते आणि लाकडी दंडके घेऊन प्राणघातक हल्ला करून पसार झाल्याची घटना श्क्रवारी हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील गोळेगाव येथे घडली यात तलाठी जखमी झाले असुन आरोपी विरुद्ध विविध कलमान्वे औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

त्यामुळेच आज देशातल्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य आणि चांगला भाव मिळत आहे अस मत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं शनिवारी कुडाळमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेल्या पटेल यांनी बांबू लागवडीची पाहणी केली

त्यामुळे वगळलेल्या तालुक्यातील जनतेत रोष निर्माण झाला आहेण् दुष्काळाची झळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात सारखीच असल्याने सर्वच तालुक्यांत सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रही भूमिका महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात मांडली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाची महत्वपूर्ण आढावा बैठक उद्या रविवार दि